शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान फटीरवादी सरक्षा पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर प्रशासनानं पाच फुटीरतावादी नेत्यांना प्रवण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे काश्मीर प्रशासनानं काल यासंबंधीचा आदेश जारी केला या आदेशानुसार या नेत्यांच्या सुरक्षेसह त्यांना देण्यात आलेली वाहनंही तत्काळ काढून घेण्यात आली आहेत यामध्ये मीरवाईज उमर फारुक यांच्यासह अब्दुल गनी भट बिलाल लोन हाशीम कुरेशी आणि शब्बीर शाह या फुटीरतावादी नेत्यांचा समावेश आहे कलभषण जाधव हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्ताननं अटक केलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसंदर्भात हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात आजपासून चार दिवसांच्या सुनावणीला प्रारंभ होणार आहे काश्मीरमधील पूलवामा इथं नुकत्याच सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला असून त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सुनावणीत उभय देशांचे वकील आज आपला युक्तीवाद मांडतील

पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल बिहारमधील विविध विकासप्रकल्पांची कोनशीला बसवण्यात आली

तेरा हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या पाटणा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचंही काल मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आलं

सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते सामहिक विवाह भावली धरणातील पाण्याच्या प्रशासह शहापूर तालुक्याच्या सर्व समस्या प्राधान्याने दूर करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं खासदार कर्पील पाटील फाऊंडेशन आणि हिंदू सेवा संघ यांच्या वतीनं ठाणे जिल्ह्यातील आसनगाव इथं एक हजार एकशे एक आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा काल पार पडला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी या आदिवासी जोडप्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले सामुहिक विवाह सोहळ्यांच आयोजन ही खूप चांगली संकल्पना असून त्यामुळे कुटुंबांवर पडणारं खर्चाचं मोठं ओझं दूर करता येईल सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम अधिकाधिक व्हावयास हवे असंही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं

काळी पिवळी टॅक्सी संघटना टॅव्हल्स यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतला काल रायगड जिल्हयातही अनेक शहरांमध्ये बंद पाळण्यात आला पाकिस्तानी झेंडयाची होळी केली गेली शहिदांना आदरांजली वाहण्यात आली सैनिकी परंपरा असलेल्या महाड तालुक्यातील फौजी आंबवडे येथील आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीनं काल या हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला देऊळकोंडा येथील क्रांतीस्तंभाजवळ शहिदांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आम्ही देशासाठी आजही सर्वस्व अर्पण करायला तयार असल्याचं या सैनिकांनी सांगितलं

अशी माहिती पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

या वेळी कवयित्री तथा ललित लेखिका प्रा

कांदा अनुदान वाटपात सोलापूर बाजार समिती अव्वल ठरली आहे

क्रीडा परस्कार राज्यात क्रीडा क्षेत्राला रोजगाराभिमुख बनविण्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे पहिले पूर्ण विकसित क्रीडा विद्यापीठ स्थापन होत आहे यातून राज्यातील क्रीडा विकासाला निश्वितच चालना मिळेल असा विश्वास राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केला राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडूंना काल राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील शहीदांना राज्यपाल चे

बुद्दीबळ खेळातील प्रस्कार प्राप्त सलोनी नरेंद्र सापळे तसंच स्क्वॅश खेळातील प्रस्कार प्राप्त खेळाडू महेश दयानंद मानगांवकर यांनी पुरस्कारातून प्राप्त धनराशी पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना देण्याचे जाहीर केले मल्लखांब मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत भारतानं सांघिक विजेतेपद पटकावलं

सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन प्रकारात या स्पर्धा झाल्या